ते आज नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराच्या समारोप संचलनात उपस्थित होते यावेळी त्यांनी छात्रसैनिकांशी संवाद साधला देशाच्या शत्रूला भारतानं वेळोवळी चोख प्रत्युत्तर दिलं आहे असंही ते म्हणाले गेल्या चार वर्षात संरक्षण आणि सुरक्षेच्या बाबतीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत अण्विक त्रिकूट बनवणा या मोजक्या देशांमध्ये आता भारताचंही नाव समाविष्ट झालं आहे असं त्यांनी सांगितलं

सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेऊन स्वतःसाठी आणि देशाच्या उज्वल भवितव्यासाठी कार्य करण्याचं आवाहन त्यांनी छात्रसैनिकांना केलं भारतीय नौदलात आता महिला लढाऊ पायलट बनत आहेत असं सांगत महिलांचा सहभाग वाढवून त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं तरुणांनी मोठया संख्येनं मतदान करावं असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं एनएसएस अर्थात राष्ट्रीय सेवा योजना आणि एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेना अशा स्वेच्छिक सेवांमधले कार्य शालेय विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असले पाहिजे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधे एकात्मतेची भावना दयाभाव आणि संवेदनशीलता विकसित करण्यास साहाय्यकारी ठरेल असं ते म्हणाले नवी दिल्ली कें प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांशी नायडू यांनी संवाद साधला विद्यार्थ्यामधील सेवाभावाचे आणि बांधिलकीचे त्यांनी कौतुक केले

गेल्या वर्षी केवळ दिल्ली एनसीआरच्या विद्यार्थ्यांनीच यात सहभाग घेतला होता यंदा पहिल्यांदाच बाहेरच्या देशातल्या विद्यार्थ्यांही यात सहभागी होणार आहेत रशिया नायजेरिया ज्ञाण नेपाळ दोहा कुवैत सौदी अरेबिया आणि सिंगापूर मधले विद्यार्थी यात असतील परीक्षा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी प्रधानमंत्री मार्गदर्शन करणार आहेत गेल्या वर्षी झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातन परीक्षेच्या काळात येणार तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारनं काय पावलं उचलली हे दाखवणारा एक लघपटही या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे कला उत्सव स्पर्धेतल्या विजेत्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहे यात त्या विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकही सहभागी होणार आहेत दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरुन उद्या या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार असून विविध संकेत स्थळांवरही तो उपलब्ध असेल महाराष्ट्रात सर्व शाळांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवावा असं राज्यशासनानं सांगितलं आहे

भारत देश आज जगभरातल्या समस्त विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं प्रमुख केंद्र बनला आहे असं परराष्ट् मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे

त्यावेळी त्या बोलत होत्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या विविध विद्यार्थी योजनांच्या अंतर्गत भारतात सुमारे सहा हजार परदेशी विद्यार्थी शिकत असून भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या आधिकाधिक विद्यार्थ्यांचं भारत स्वागत करत असल्याचं सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं अयोध्याप्रकरणाची सुनावणी लवकर घ्यावी असं आवाहन केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा केलं आहे

सरन्यायाधीश न्यायमुर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर यासंदर्भात एका याचिकेवर सुनावणी सुरु आहे

दोषींमधे नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँडचा प्रमुख रंजन डायमरीचा समावेश आहे शिक्षेबाबत येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे जगातल्या सर्वात मोठया सायक्लोऑनच्या सवस्थ भारत यात्रेचा आज नवी दिल्ली क्वें समारोप झाला

लेह पणजी तिरुवनंतपुरम पुद्देचरीकोलकाता आणि आगरतळा या सहा ठिकाणांवरुन मोहिमेला सुरुवात झाली

भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे आमदार हरी चंद मिध्धा यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणुक झाली राजस्थान मधल्या अलवार जिल्ह्यातल्या रामगढ विधानसभेचं मतदान देखील आता संपलं आहे गेल्या वर्षी यात डिसेंबरला राजस्थानात विधानसभेच्या जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या परंतु बहुजन समाज पक्षाच्या लक्ष्मण सिंग यांचं निधन झाल्यानं तेव्हा रद्द झालेली निवडणुक आज झाली माउंट मौंगनूई क्वें आज झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय मिळवला

मोहम्मद शामीला सामनवीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं

प्रयागराज आधारित भरवलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे